महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा संयुक्त निर्णय उरण येथील ओ एन जी सी

मृत्यू

मंत्रिमंडळाचा निर्णय आणि कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली ठरला सर्वात यशस्वी कर्णधार

कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंधप्रदेशच्या याचिकेला संय्क्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी घेतला आहे म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे म्ख्यमंत्री बी

येडीय्रप्पा यांनी आज म्ंबई इथं बैठकीत याबाबत एकमताने निर्णय घेतला कर्नाटकचे मुख्यमंत्री येडिय्रप्पा यांनी फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही राज्यांतील प्र आपतीच्या व्यवस्थापनासाठी संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कर्नाटकचे उपम्ख्यमंत्री डॉ अश्वतनारायण गृहमंत्री बसवराज बोम्मई येडिय्रप्पा यांचे चिरंजीव खासदार राघवेंद्र आदी उपस्थित होते कृष्णा लवादाने तत्कालिन आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या दरम्यान पाणी वाटपावर निर्णय दिला आहे तथापि आंध्र प्रदेशने आता तेलंगणा राज्य निर्मितीनंतर पाण्याचे फेर नियोजन व्हावे अशी भूमिका घेतली आहे त्यासाठी याचिका दाखल केली आहे लवादाने तत्कालिन संय्क्त आंध्र प्रदेशसाठी निर्णय दिला त्यामुळे त्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या वाटपाबाबत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांनी दोहोतच तोडगा काढणे अपेक्षित आहे त्यामुळे लवादाला आव्हान देण्याच्या आंध प्रदेशच्या भ्मिकेला महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी संय्क्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला दोन्ही राज्यांतील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी आपतीच्या व्यवस्थापनासाठी संय्क्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतील धरणांच्या पाण्याबाबत नियोजन करण्यात येईल आणि समन्वय राखण्यात येणार आहे

मिळून आय डी बी आय या बँकेचं एक रकमी पूनर्भांडवलीकरण करणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली

या निर्णयाम्ळं बँकांना एका स्थिर पातळीवर नेण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं सीदध झालं आहे असं जावडेकर म्हणाले या निर्णयानंतर आय डी बी आय बँक गृह आणि वाहन कर्जाच्या स्विधेला नव्यानं स्रूवात करेल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांसाठी येत्या डिसेंबर महिन्यापासून इथेनॉल खरेदी स्रू करण्यासह इतर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऊसाच्या रसापासून इथेनॉल बनविण्याच्या उदयोगाला चालणा देणार असल्याचं सांगितलं म्ंबई आग्रा रस्त्यावर आज पहाटे वाडीव्हरे इथं झालेल्या अपघातात नाशिक मधील तीन जण जागीच ठार झाले तर दोघे जण जखमी झाले म्ंबईहन नाशिक कडे परतणाऱ्या प्रवासी मोटारीचे टायर फ्टल्याने ही मोटार विरोधी दिशेने म्हणजे नाशिकहन म्ंबईकडे जाणाऱ्या माल ट्रक वर आदळली यात दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपाचे हेलिकॉप्टर्सच्या सहभागाम्ळे वाय्सेना अधिक सशक्त झाल्याचा विश्वास वायूसेना प्रमुख एअरचीफ मार्शल बी

धनोआ यांनी व्यक्त केला आहे अमेरिका निर्मित अपाचे ए एच

उरण येथील ओ एन जी सी च्या गॅस प्रोसेसिंग प्लांटला आज सकाळी लागलेली आग आटोक्यात आली असली तरी या अग्नितांडवात चौघांचा बळी गेला आहे त्यामध्ये कंपनीचे निवासी प्लांट स्परवायझर सी

राव यांचा समावेश आहे अन्य तीन जनांचा मृतांमध्ये समावेश आहे

अग्निशमन दलाच्या चार तासाच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली आगीत सी

राव यांच्यासह कॅप्टन इरान्ना य्नियाप्पा नायका सतीश प्रसाद क्शवाह आणि महेंद्रक्मार फिरंगीप्रसाद पासवान यांचा समावेश आहे

स्रक्षेच्यादृष्टीने ओ एन जी सी पासून एक किलो मिटर परिसरात जाण्यात बंदी घालण्यात आली आहे अन्सूचित जमातीसाठी सात अतिरिक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या निर्माण करण्यात येणार असल्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित घेण्यात आला याम्ळे जात प्रमाणपत्र तपासण्याची प्रक्रिया अधिक गतिमान आणि स्लभ होईल राज्यातील पालघर नाशिक ध्ळे किनवट गोंदिया यवतमाळ आणि चंद्रपूर इथं हे नवीन समितीचे कार्यालय राहणार आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भिलार येथील प्स्तकाचे गाव हा उपक्रम आता स्वतंत्र योजना म्हणून स्रू राहण्याचा स्द्धा निर्णय घेण्यात आला

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते याशिवाय शैक्षणिक ग्णवतेच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना शालेय व्यवस्थापन वसतिगृह व्यवस्थापन आरोग्य आहार स्वच्छता उपचार बालस्रक्षा आणि संरक्षण इत्यादी विषयस्ध्दा समाविष्ट करण्यात आलेले आहेत

आय्ष्यमान भारत अभियानांतर्गत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे पात्र लाभार्थ्यांना ई कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभाग़हात करण्यात आले पात्र लाभार्थ्यांनी पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी केले या मोहिमेअंतर्गत जिल्हयामधील मौदा तालुक्यातील तारसा आणि नागपूर तालुक्यातील बाजारगाव इथं पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे पात्र लाभार्थ्यांना ई कार्डचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले

पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे कार्य प्रत्येक ग्रामपंचायत आणि ग्रामस्तरावर सी एस सी सेंटरमार्फत स्रु आहे पात्र लाभार्थ्यांची यादी सेंटरवर उपलब्ध असून ई कार्डचे वाटप स्रु असल्याचेही यावेळी सांगितले महाराष्ट्रातील कृषीजीवन पारंपरिक आणि आध्निक शेती पद्धती आव्हाने आणि उपाय शासनाच्या योजना आणि उपक्रम याबाबत माहिती देणारी राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचे कार्यक्रमप्रमुख एकनाथ नाडगे यांनी ही म्लाखत घेतली आहे बदलत्या पर्यावरणातही कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्यासाठी होणारे प्रयत्न महापूर द्ष्काळ सारख्या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना कृषी संजीवनी पीक विमा पंतप्रधान किसान सन्मान योजना महाकर्जमाफी जलसंवर्धन सूक्ष्म सिंचन जैविक शेती आदी विविध योजना आणि उपक्रमांबददल विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना कृषी मंत्री डॉ बोंडे यांनी मुलाखतीत सविस्तर उत्तरे दिली आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठाच्या वतीनं येत्या शिक्षक दिनी एकंदर पाच प्रस्कार प्रदान करण्यात येणार आहे विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रम्ख अतिथी म्हणून नागप्रच्या महापौर नंदा जिचकार उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे क्लग्रू डॉ सिद्धार्थ विनायक काणे राहतील विदयापीठाचे प्र कुलग्रू डॉ विनायक देशपांडे यांचीही यावेळी प्रम्ख उपस्थिती राहील उत्कृष्ट प्राचार्य हा प्रस्कार कामठीच्या किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मासीचे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांना प्रदान केला जाईल तर उत्कृष्ट शिक्षक म्हणून प्राणिशास्त्र विभागाचे डॉ दिपक बारसागडे आणि प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ

झाकिउद्दीन यांना प्रस्कृत केलं जाईल उत्कृष्ट संशोधकाचा प्रस्कार नागपूर विद्यापीठाच्या रेशिम प्रक्रिया विभागाचे प्राध्यापक डॉ

राय यांना प्रदान करण्यात येईल

कृष्णक्मार यांच्या नावे दिलं जाणारं प्राचार्य स्वर्ण पदक यंदा केवलरामाणी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ

त्यात माजी मंत्री ग्लाबराव देवकर यांच्यासह माजी महापौरांसह काही नगरसेवकांचाही समावेश आहे

सी सी कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे भारतीय कसोटी संघानं काल वेस्ट इंडीजवर मिळवलेला विजय हा कोहलीच्या नेतृत्वातला अठ्ठावीसावा विजय ठरला